यामध्ये हवामान आधारित आणि कमी ग्तवण्कीत अधिक उत्पादन देणारे वाण विकसीत करणे विशेष क्रषी क्षेत्रांचा विकास आणि विभागवार पिकांवर आधारित अन्नधान्य केंद्र विकसीत करण्याची शिफारस देखील करण्यात आली असल्याचं उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि समितीचे अध्यक्ष राम नाईक यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारनं द्रसंचार कंपन्यांना मोबाईल ग्राहकांच्या माहितीच्या पडताळणीसाठी आधार कार्डचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात कायदेशीर तरतूदीशिवाय खासगी व्यक्ती अथवा संस्थांनी आधार कार्डवर आधारित ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक माहितीचा वापर करू नये असे निर्देश दिले होते मात्र द्रसंचार कंपन्यांना नव्या जोडणीसाठी ग्राहक स्वत जर आधार कार्डची प्रत सादर करत असतील तर अशी प्रत स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे

अज्ञात दहशतवाद्यांनी मध्यरात्री सुरक्षा बलाच्या चौकीला लक्ष्य करत हा हल्ला केला यात सीआयएसएफचे सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र प्रसाद गंभीर जखमी झाले त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला

अन्वर यांनी आज नवी दिल्ली इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन पक्षात प्रवेश केला असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असंही या वृत्तात म्हटलं आहे राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याच्या निषेधार्थ अन्वर यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि खासदार पदाचा राजीनामा दिला होता राज्यातल्या विद्यापीठांमध्ये उर्द आणि फारसी भाषा विभागांच्या पुनरुज्जीवनासाठी पाठबळ देण्यात येईल अशी ग्वाही राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिली आहे मुंबईत काल महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयमार्फत हमारी धरोहर योजनेतंगत आयोजित मुशायरा कार्यक्रमात ते बोलत होते उर्द आणि सर्व प्रादेशिक भाषांचा प्रचार आणि संरक्षण करणं आवश्यक असल्याचंही ते यावेळी म्हणाले

राज्य निवडणूक आयोगातर्फे सुद्रढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुकाया विषयावर मुंबई इथं आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते विविध आंदोलनांमुळे राजकीय नेत्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे असतात त्यावरून उमेदवारांना सरसकट गुन्हेगार ठरवलं जाऊ नये त्यासाठी निवडणुकांमध्ये पारदर्शकतेबरोबरच व्यवहारिक द्रष्टिकोन आणण्याची आवश्यकता असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं

ते काल मुंबईत बोलत होते राज्याची भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा अंदाज पहाता रेशीम शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर असून यासाठी कमी खर्च लागतो आणि पाण्याचं प्रमाण कमी असतानाही उत्पादन येतं असंही देशमुख यावेळी म्हणाले

मुंबई इथं प्लास्टिक बंदीसंदर्भात शक्ती प्रदक्त समितीच्या बैठकीत ते बोलत होते प्लास्टिक बंदीची मोहीम खेड्यापाड्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचं कदम म्हणाले

सुखोई मुळे वायू सेनेची ताकद वाढली असल्याचं एअर मार्शल हेमंत शर्मा यावेळी म्हणाले